विभागीय सहकार्य आणि विकासाबाबत आपली मतं ते यावेळी मांडतील ही परिषद काल सुरु झाली या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आज किर्गिझस्तानचे अध्यक्ष सुरानद्वी जिन्बेकोव्ह यांच्याशी ड्वीपक्षीय चर्चा करणार आहेत त्याबरोबरच भारत किर्गिझस्तान व्यापार मंचाचं उद्घाटनही ते संयुक्तरीत्या करणार आहेत काल त्यांनी चीन रशिया आणि अफगाणिस्तानच्या अध्यक्षांशी ड्रीपक्षीय चर्चा केली प्रथम चीनच िध्यक्ष शी जीनपिंग यांच्याशी झालेल्या ड्रिपक्षीय चर्चेत उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधल्या सबंधाचा आढावा घेताल आणि ते आणखी दृढ करण्याबाबत त्यांच्यात सहमती झाली परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली दोन्ही देशांमधला धोरणात्मक संवाद सुधारल्यामुळे बँक ऑफ चायनाची शाखा भारतात उघडणं तसंच मसूद अजहरसारख्या प्रलंबित प्रशांची सोडवणूक शक्य झाली

पाकिस्तानच्या प्रशाबाबतही या बैठकीत चर्चा झाली पाकिस्ताननं दहशतमुक्त वातावरण तयार करणं आवश्यक आहे मात्र सध्या तरी तिथली वस्तूस्थिती बदलेली नाही असं मोदी यांनी जीनपिंग यांना सांगितलं जिरही महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचं गोखले यांनी सांगितलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशीही मोदी यांची चर्चा झाली

या मंचाच्या बैठकीनंतर भारत रशिया वार्षिक ब्रीपक्षीय परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली पुतीन यांनी भारतीय रेल्वेच्या अधुनिकीकरणात रस दाखवला असून ते नागपूर सिंकदराबाद मार्गाच्या दर्जासुधार प्रकल्पाचा अभ्यास करणार आहेत असंही गोखले यांनी सांगितलं अफगणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशीही मोदी यांनी चर्चा केली अफगाणिस्तानतल्या शांतीप्रक्रियेत भारत बजावत असलेल्या भूमिकेविषयी उभय नेत्यांनी चर्चा केली

केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी करण्यापूर्वी त्या विविध क्षप्रप्तल्या मान्यवरांशी सल्ला मसलत करत असून आज त्या सामाजिक आणि आर्थिक क्षप्रतल्या मान्यवरांना भप्पीर आहप महामार्ग रस्विर्तां दूरसंचार तसंच वाहन उद्योगांसाठी पायाभूत क्षप्रति आधिकधिक भांडवली गुंतवणूक होण्यातल्या अडचणींविषयी निर्मला सीतारामन यांनी कालच्या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा कत्ती या क्षप्रिली गुंतवणूक वाढावी याकरिता पायाभूत प्रकल्पांसाठी होणारा वाढता खर्च तर्कसंगत करआकारणी करमुक्त रोखखिजारात आणणं अशा मुद्यांवर प्रतिनिधींनी सूचना दिल्या

तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ती वाढवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं बॅकेनं म्हटलं आहे

लिलावात सरकार रोख्यांच्या खरेदीबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल असं बॅकेनं म्हटलंय रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालच्या लोक जनशक्ती पार्टीचे सरचिटणीस सत्यानंद शर्मा त्रिर अनेक पदाधिका यांसह काल पक्षातून बाहेर पडले पासवान फक्त स्वतःच्या कुटूंबातल्या व्यक्तिंनाच पुढं वाव देत असल्यानं हा पक्ष त्यांची कौटुंबिक जहागीर बनला असा आरोप शर्मा यांनी केला आहे पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचंही त्यांनी म्हटलंय संरक्षण उद्योगाचं स्वदेशीकरण करण्यासाठी एक प्रणाली बनविण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महामंडळाचे अध्यक्ष पी

राघवन यांनी व्यक्त केलं आहे ते काल नवी दिल्ली अं भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापनासाठी नव्या पध्दती या विषयावर बोलत होते

बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेतली

त्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अब्विनीकुमार चौबे देखील यावेळी उपस्थित होते आरोग्यमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि आपण स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना केंद्राची सर्वतोपरी मदत होईल असं आधासन डॉ हर्षवर्धन यांनी मंगल पांडे यांना दिले वायू चक्रीवादळ गुजरातला धक्का न पोचवता वायव्येकडे सरकलं असलं तरी जोरदार वारं धुळीचं वादळ आणि मुसळधार पावसाचा धोका कायम आहे

सौराष्ट्रातल्या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यामधे काल रात्री जोरदार पाऊस पडला असून आजही तो कायम राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत ही मोसमी पावसाच्या वाटचालीच्या दृष्टीनं आनंदाची बातमी आहे असं हवामान खात्यानं म्हटलं आहे याआधी वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं होतं मान्सूनच्या वाटचालीसाठी आवश्यक वारं या चक्रीवादळाकडे खेचलं गेलं होतं त्यामुळे हे चक्रीवादळ शमल्यावरच पुढचे अंदाज अवलंबून होते असं हवामान विभागाच्या एका वरीष्ठ अधिका यानं सांगितलं सामन्यतः आतापर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोचलेला असतो मात्र अद्याप तो दूरच आहे आता कर्नाटकात कण्णूर आणि तामिळनाडूत मदुराईकडे मान्सूनची वाटचाल झाली आहे असं त्यांनी सांगितलं

गेल्या दोन दिवसात धुळीच्या वादळाबरोबरच काही ठिकाणी पाऊस पडल्यानं तापमान सरसरीपेक्षा खाली आलं आहे

संध्याकाळी सव्वा सात वाजता हा सामना सुरु होईल पहिला उपांत्यपूर्व सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे